श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी तत्काळ आपत्कालीन बैठक बोलावली असून देशभरात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे आपण सातत्यानं कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात असून सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विटर संदेशात म्हटलं आहे श्रीलंकेतील भारतीय नागरिकांसाठी तेथील द्रतावासानं हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत

पामेड परिसरात झालेल्या या चकमकीनंतर नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे

श्रम करणाऱ्यांमुळेच देशाचा विकास होतो असं त्यांनी आपल्या द्विटर संदेशात म्हटलं आहे या संदर्भात पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी एक मजबूत प्रशासकीय रूपरेषा तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली

अमरावती विभागाच्या राज्यकर सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तीनशे माल वाहनांची तपासणी करण्यात आली होती

हा भत्ता थेट पोलिसांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं पोलिस प्रशासनानं कळवलं आहे ब्लढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी सुमारे नऊ हजार कर्मचारी आणि दोन हजार पोलिस अशी अकरा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली होती

आज संध्याकाळी सहा वाजता सरस्वती भुवनच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे

रेन्बो नेटवर्क आणि नॅशनल हुक अॅपवरही हा सामना ऐकता येणार आहे

आज आठ सुवर्ण पदकांसाठी स्पर्धा होतील या स्पर्धेत भारतासाठी चारशे मीटर धावण्याची स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे या स्पर्धेत हिमा दास भारताचं नेतृत्व करणार आहे